चेन्नई जवळ थिरुविंदथाई ॐ आज संरक्षण एक्स्पोच्या दहाव्या आवृत्तीचं उद्वाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते संरक्षण दलांना पूर्णपणे शस्त्रसज्ज करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलण्याची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले संसदेचं अर्थसंकल्पीय आधिवेशन गदारोळामुळे वाया गेलं याचा निषेध करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भाजपा खासदार आमदार आणि कार्यकर्त्यांसह एक दिवसाचं उपोषण करत आहेत केद्वियमंत्री पीयुष गोयल मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह पुनम महाजन किरीट सौमय्या आशिष शेलार हे देखील मुंबईत उपोषणाला बसले आहेत संसदेचं कामकाज बंद पाडण्याऐवजी विरोधकांनी विविध मुद्यांवर चर्चा करायला हवी होती असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे आज कोल्हापूर जिल्हा भाजपाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे

कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला

स्वाभिमान पक्षाचे समीर नलावडे हे नगराध्यक्ष झाले

रत्नागिरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे राजन शेट्ये विजयी झाले

गुहागरच्या नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे राजेश बेंडल विजयी झाले

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या सांगली जिल्ह्यातल्या टेंभू योजनेच्या वितरीकासाठी बंदीस्त जलवाहिन्यांद्वारे वितरण व्यवस्थेच्या निविदा निघाल्या आहेत

अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी धिल्या सोपानराव बाबुजी म्हसे यांचं आज निधन झालं

मुळा प्रवरा वीज संस्थेचे ते माजी उपाध्यक्ष होते सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाच्या बेमुदत बंदचा आज चौथा दिवस आहे मेटाकुटीला आलेल्या कर्मचा यांनी आता मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे थकीत वेतनासाठी साकडं घातलं आहे नऊ महिन्यांच्या थकीत वेतनासाठी परिवहन उपक्रमाच्या सुमारे साडेचारशे कर्मचा यांनी सोमवारपासून बेमुदत संपाचं हत्यार उपसलं आहे लातूर महानगर पालिकेच्य स्थापनेपासुनच्या कारभाराचं विशेष लेखा परिक्षण करावं आणि सी बी आय मार्फत सर्व व्यवहारांची चौकशी करावी अशी मागणी भाजपाचे स्वीकृत सदस्य प्रकाश पाठक यांनी विधीमंडळाच्या अंदाज समितीकडे केली आहे विधीमंडळाच्या अदाज समिती सदस्यांचा दोन दिवसाचा दौरा कालपासून सुरू झाला आहे

मंबई विद्यापीठाच्या ततीय वर्ष बी ए आणि बी एस्सीच्या सहाव्या सत्राच्या परिक्षा आजपासन सरू झाल्या

रास्त भाव दुकानातून धान्य घेणारा कोणताही पात्र लाभार्थी धान्य मिळण्यापासून वंचित रहाणार नाहीत असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी स्पष्ट केलं